भारताचा इरफान के

निवडणूक आयोगानं आता जाहीरनाम्याला आचारसंहितेचा भाग केलं असून सर्व राजकीय पक्षांनी यासंदर्भातल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

नवी दिल्लीत काल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात विचारविनिमय झाला

अमित शाह आज पक्षाच्या गाभा समितीशी चर्चा करतील अशी शक्यता आहे यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मान्यता दिल्यानंतर ही यादी जारी करण्यात आली

केरळमध्ये काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याह तीन विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे मात्र माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार के

थॉमस यांना एर्नाकुलम इथून उमेदवारी मिळालेली नाही आंध्रप्रदेशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या वाय एस

पक्षाचे अध्यक्ष वाय

जगमोहन रेड्डी यांनी पुन्हा एकदा आपले नातलग वाय

अविनाश रेड्डी यांची उमेदवारी कडापा मतदार संघातून जाहीर केली आहे

राजमपेती मतदार संघातून विद्यमान खासदार पी मिथुन रेङ्डी यांनाच उमेदवारी मिळाली आहे हिंदुपूर मतदारसंघातून गोरान्तला माधव अमालपूरम इथून विंद्विअनुराधा बाप िलामधून एन सुरेश तर कुरनूल मधून संजीव कुमार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे चिंतूरमधून एन रेडाप्पा अनंतपुरातून ी रंगय्या तर अराकू इथून जी माधवी यांना पक्षानं संधी दिली आहे

ईशान्य लोकशाही आघाडीतला सहयोगी पक्ष आसाम गणपरिषद लोकसभा निवडणुकीत आसाममध्ये तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे बारपेठा कलियाबोर आणि धुब्री या तीन मतदारसंघात आसाम गण परिषद आपले उमेदवार देणार आहे आसाम गण परिषद आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला येत्या एक दोन दिवसात आसाम गण परिषद या तीन मतदारसंघात उमेदवारांची नावं घोषित करेल निवडणुक आयोगानं जम्मू काश्मीरमध्ये नियुक्त केलेले विशेष निरीक्षक विनोद झुत्शी नूर मोहम्मद आणि ए

गिल यांनी काल जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी

सुब्रह्मण्यम गृह सचिव शालीन काबरा आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांची भे धेऊन राज्यात विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भात विविध प्रशासकीय आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली यापूर्वी या विशेष पर्यवेक्षकांनी राजकीय पक्ष जम्मू क्षेत्रातले विविध जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा संस्थांसोबत विचारविनिमय केला

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज दोन दिवसांच्या मालदीव दौ यासाठी माले कें पोचल्या परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि त्विर वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर या दौ यावर आहेत मालदीवच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला शहीद यांच्याबरोबर स्वराज यांची द्विपक्षीय बर्क्क होणार आहे संरक्षण मंत्री मारिया अहमद दिदी आणि अर्थमंत्री ब्राहीम अमीर यांच्याशीही त्या चर्चा करणार आहेत मालदीवचे आरोग्य मंत्री राष्ट्रीय योजना पायाभूत सुविधामंत्री परिवहन आणि नागरी विमान उड्डाणमंत्री कला संस्कृती आणि संवर्धन मंत्री पर्यावरण आणि आर्थिक विकासमंत्री यांच्याबरोबरही स्वराज यांची बहिक होणार आहे न्यूझीलंडमधे ख्राईस चर्च इथल्या दोन मशिदींमधे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं थे प्रसारण समाजमाध्यमातून समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांकडून स्पष्टीकरण मागवत असल्याची माहिती न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेकिडा अर्डर्न यांनी दिली

या समाजमाध्यमं चालवणार्या कंपन्यांना यासंदर्भात उत्तर देणं भाग आहे असं त्या म्हणाल्या याबाबत चौकशी करण्यासाठी फेसबुकचे मुख्य संचालन अधिकारी शेरील सँडबर्ग आपल्या संपर्कात असल्याचं न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या हल्ल्याचं थे प्रसारण फेसबुकवर दाखावण्यात आलं

या दहशतवादी हल्ल्याच्या पार्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये बंदुकीसाठी असलेल्या कायद्यात बदल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे

पापुआची राजधानी जयपुराजवळ सेंतानी इथं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हा पूर आला या पुरात अनेक घरांचं नुकसान झालं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे पूरग्रस्तापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी मदत आणि बचाव दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत सुमारे तीन हजार नागरिकांनी अन्य ठिकाणी आसरा घेतला आहे अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या रहिवाशांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आणि दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानचा निषेध करणारा मोर्चा काल ह्यूस जे मधे काढला

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे

स्विस खुल्या बह्मिंते स्पर्धेत भारताच्या बी साईप्रणितनं अंतिम फेरी गाठली आहे

अंतिम सामन्यात आज साईप्रणीतचा सामना अव्वल मानांकित चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे

भारताचा उफान के टी पुढच्या वर्षी होणा या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे जपानच्या नोमी िं आज झालेल्या चालण्याच्या स्पर्धेत उफानन चौथा क्रमांक पटकावला

या कामगिरीमुळे तो येत्या सप्टेंबरमध्ये दोहा धिं होणा या अध्येलेटीक्स महासंघ आंतरराष्ट्रीय संघ जेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे उफानसह भारताचे देविंदर आणि गणपती हे स्पर्धकही विध अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत